यासाठीच्यामार्गदर्शकसूचनाराज्यशासनानंजारीकेल्याआहेत यास चनांचं पालन करणंबंधन कारककरण्यात आलंआहे

याशिवायग्राहकांनामास्कअनिवार्यअसून परस्परांपासूनसुरक्षितअंतरराखणंतसंचहॉटेलआणिउपहारग्नहामध्ये ग्राहकांसाठीसॅनीटायझरउपलब्धकरूनदेणंबंधनकारककरण्यातआलंआहे संसर्गटाळण्यासाठीशक्यतोडिजीटलपेमेंटचापर्यायवापरावा असंहीयानियमावलीतम्हटलंआहे प्रसाधनगृहतसंचग्राहकांदवारेसातत्यानंवापरल्याजाणाऱ्याजागा फर्नीचरसततस्वच्छकरावं कॅशकाऊंटरसहग्राहकांशीसातत्यानंसंपर्कयेऊशकतोअशाठिकाणीकाचेच्यारोधकांचावापरक रावाअसंहीयानियमावलीतम्हटलंआहे संसदेतनव्यानंमंजूरझालेल्यातीनकृषीविधेयकांमुळेएकराष्ट्र एकबाजारहीसंकल्पनाअस्तित्वातयेणारअसूनकृषीक्षेत्राच्यापरिवर्तनासाठीतसंचशेतकऱ्यां च्याउत्पन्नवाढीच्यादृष्टीनंकेल्याजाणाऱ्याप्रयत्नांसाठीहीविधेयकंहेप्ढलंपाऊलआहे त्यामुळेशेतकऱ्यांनात्याचानक्कीचफायदाहोईल असंकेंद्रीयमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीम्हटलंआहे

कृषीस्धारणाकायद्यासंदर्भातविरोधीपक्षांकडूनसंश्रमनिर्माणकेलाजातअसल्याचंसांगताना चयाकायद्याम्ळेकृषीउत्पन्नबाजारसमित्याबंदहोऊनसरकारहमीभावानंशेतमालखरेदीबंद करेल असाच्कीचाप्रचारविरोधीपक्षांकडूनकेलाजातअसल्याचंतेम्हणाले

मात्र राज्यातलंमहाविकासआघाडीसरकारविरोधासाठीविरोधकरतअसल्याचाआरोपर्केद्रीयमन्ष्य बळविकासराज्यमंत्रीसंजयधोत्रेयांनीकेलाआहे

प्र्णाताल्क्यातल्यानावकी मानवततालक्यातल्यादेवळगव अवचारआणिपरभणीतालुक्यातल्याभोगावयाठिकाणीपिकांच्यानुकसानीचीपाहणीत्यांनीआ जकेली तेव्हातेबोलतहोते परभणीजिल्ह्यातयावर्षीद्बारपेरणीम्ळेहवालदिलझालेलाशेतकरीअतिवृष्टीम्ळेप्न्हाएकदा संकटातसापडलाअसतानाकृषीआणिमहसूलविभागकेवळनदीकाठावरच्यागावांचेचपंचनामे करतआहेत त्यामुळेसरसकटपंचनामेकरावेत असंहीदरेकरम्हणाले जालनाजिल्ह्यातल्यापरत्रआणिमंठाताल्क्यांमध्येअतिवृष्टीम्ळेबाधितझालेल्यापिकांची पाहणीपालकमंत्रीराजेशटोपेयांनीआजकेली

उत्तरप्रदेशातीलहाथरसच्याघटनेनेदेशालाशरमेनंमानखालीघालायलालावली पणभाजपाच्यायोगीआदित्यनाथसरकारनंहेप्रकरणअत्यंतबेजबाबदारपणेआणिहक्मशाही पदधतीनेहाताळलं पीडितक्ट्बालान्यायमिळवूनदेण्यासाठीकाँग्रेसपक्षसंघर्षकरतअसूनसोमवारीराज्यभरातस त्याग्रहकरायचाइशाराकाँग्रेसनंएकापत्रकाद्वारेदिलाआहे

समाजवादीपक्षाचेदहिसरविधानसभाअध्यक्षशिवक्मारयादवयांनीआजयाबाबतचंनिवेदनद हिसरटोलनाकाइथल्यासंबंधितअधिकाऱ्यांनादिलं

स्शांतसिंगरजपूतआत्महत्याप्रकरणातमहाविकासआघाडीसरकारचीआणिमुंबईपोलिसांची बदनामीकरणाऱ्यांविरोधातफौजदारीगुन्हादाखलकरावाअशीमागणीराष्ट्रवादीकाँग्रेसचेप्रदेश प्रवक्तेमहेशतपासेयांनीकेलीआहे

एम्सरुग्णालयानं सुशांतनेआत्महत्याचकेली असंशिक्कामोर्तबकेलंआहे

काहीलोकांनीविशिष्टहेतूनंमुंबईपोलिसांच्यातपासाबाबतप्रश्नचिन्हउपस्थितकेलंहोतं असंतेम्हणाले तब्बल सात महिन्यानंतर रायगड जिल्ह्यातली पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजू लागल्यामुळे स्थानिकांमध्ये आंनदाचं वातावरण आहे

कोविडचाचण्यांचंप्रमाणहीवाढवण्यातआलंअसून गेल्यादहादिवसांपासूनदररोजसरासरीसाडेअकरालाखनम्न्यांचीकोविडतपासणीकेलीजातअ सल्याचं याबाबतच्यावृतातसांगण्यातआलंआहे

कोरोनाविषाणूवरचीलसउपलब्धहोण्यासंदर्भातकालमर्यादानिश्चितकरण्यासाठीकेंद्रसरकार नंउच्चस्तरीयसमितीचीस्थापनाकेलीआहे केंद्रीयआरोग्यमंत्रीडॉ हर्षवर्धनयांनीहीमाहितीदिली साप्ताहिकसंवादकार्यक्रमातत्यांनीआजकोविडउपचारासंदर्भातल्याभावीउपाययोजनांचीमा हितीदिली

गेल्याकाहीदिवसांमध्येकोरोनाचाप्रादुर्भाववाढतगेल्यानंतरआताआठवड्याभरातराज्यातन व्यानंकोरोनाहोणाऱ्यारूग्णांच्यासंख्येतघटव्हायलास्रूवातझाल्याचीमाहितीराज्याच्याआरो ग्यविभागानंजारीकेलेल्याप्रसिद्धीपत्रकातदिलीआहे

माझ कुटुंब माझी जबाबदारी यामोहिमेलासिनेकलाकारांकडूनहीचांगलाप्रतिसादमिळतआहे

मास्कचावापर हातांचीस्वच्छताआणिस्रक्षितअंतरयात्रिस्त्रीचेसर्वांनीपालनकरावं असंआवाहनयामान्यवरांनीमुंबईकरांनाकेलंआहे

राज्याचेनगरविकासमंत्रीएकनाथशिंदेयांनाआजरुग्णालयातूनसुटीदेण्यातआली

लोकांनीकोरोनाचीभितीनबाळगतालक्षणंआढळल्याबरोबरनजीकच्याकेंद्रातजाऊनतपासणी करुनघ्यावीअसंआवाहनविधानसभासभापतीनानापटोलेयांनीआजकेलं तेयवतमाळइथल्यानव्यानंउभारण्यातआलेल्याकोवीडउपचारकेंद्रालाभेटदिल्यानंतरबोलत होते कोरोनाच्यारुग्णांनामोफतआणिखाजगीरुग्णालयातस्वस्तातउपचारमिळायलाहवेतअशा आपल्याअपेक्षाआहेतअसंहीतेम्हणाले

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याकाळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे